बँक विलीनीकरण विजया बँक आणि देना बँक या दोन बँकांचं बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण करण्याला काल केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरीदिली या विलीनीकरणानंतर बँक ऑफ बडोदा ही देशाची स्टेट बँक ऑफ इंडीयानंतरची सर्वात मोठी बँक होईल

चौकशीची मागणी करणाऱ्या राहल गांधी यांच्यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जोरदार हल्ला चढवला

राहल गांधी यांना देश आणि देशाच्या सुरक्षेचं महत्त्व कधीच कळणार नाही असं ते म्हणाले कावेरी मृद्यावरून अण्णा द्रमुक आणि द्रमुकच्या सदस्यांनी राज्यसभेत गोंधळ घातल्याने कामकाज आधी वारंवार आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं

लोक संवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल लोक संवादव्वारे सरकारी योजनांच्या लाभार्थींशी थेट संवाद साधला या योजनांचा लाभ घेताना काय अडचणी आल्या लोकांची अपेक्षा काय आहे हे जाणून घेण्याचा मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केला प्रधानमत्री आवास योजनेतून घर बांधण्यासाठी पाच ब्रासपर्यंतची वाळू कोणतीही रॉयल्टी न आकारता मोफत देण्याची घोषणा मख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात केली माननीय पंतप्रधान महोदयांनी याठिकाणी स्वप्न बघितलेलं आहे

बारा लाख घरं आपल्याला द्यायची आहेत

या बारा लाखापैकी जवळ जवळ सहा लाख घरं तयार होतायत उर्वरीत सहा लाख घरं देखिल आपण यावर्षात तयार करण्याचा प्रयत्न करतो आहोत विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी आश्वासन दिलं विकासाची ही गाडी अत्यंत वेगाने आता आपण सोडलेली आहे ती कुठल्याही हद्दीत थांबणार नाही आणि शेवटच्या माणसाचं कल्याण की ग्रामविकास असो शहरविकास असो शेतीविकास असो रोजगारनिर्मीती असो उद्योग असो या प्रत्येक बाबतीमध्ये आपल्याला कुठल्यागी परिस्थितीमध्ये लोकांपर्यंत पोहचून लोकांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत आणि त्याकरीता राज्य सरकार पूर्णपणे आपल्या सोबत आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये याकरीता निधीची कमतरता आम्ही कमी पडू देणार नाही

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या पहल योजनेंतर्गत स्वयंपाकाच्या गॅसवर अनुदानाची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते पेट्रोलियम आणि भूगर्भ वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राज्यसभेत ही माहिती दिली उज्ज्वला योजना उपराष्ट्रपती व्यकय्या नायडू यांनी काल नवी दिल्लीत प्रधानमत्री उज्ज्वला योजनेच्या सहा कोटीव्या लाभार्थीला गॅस कनेक्शन सुपूई केलं ते म्हणाले उज्वला योजना हा जगामध्ये दारिद्रय निर्मूलनाचा सर्वात मोठा कार्यक्रम आहे या योजनेमुळे आरोग्य आणि पर्यावरणाचा प्रश्न सोडविण्यासाठी मदत तर होईलच पण महिला सबलीकरणाचं उदिष्ट्य साध्य होत असल्याचं उपराष्ट्रपतींनी सांगितलं

पणे विद्यापीठ पणे स्मार्ट सिटी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेंटर फॉर इनोवेशन इन्क्युबेशन अँड लिंकेजेस सोबत पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने सामंजस्य करार केला असून या अंतर्गत नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या नवउद्योजकांना स्मार्ट सिटीतर्फे विविध प्रकारचे सहकार्य आणि पाठवळ दिलं जाणार आहे या सामंजस्य करारावर कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर पुणे स्मार्ट सिटीचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ

निधन नामवंत क्रिकेटपट्ट आणि प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचं काल मुंबईत दादर येथील निवासस्थानी वृद्वापकाळानं निधन झालं

सचिन तेंडुलकर अजित आगरकर विनोद कांबळी प्रवीण आमरे चंद्रकांत पंडित बलविंदर सिंग संधू समीर दिघे यासारख्या क्रिकेटपटूंनी आचरेकर सरांकडून क्रिकेटचे धडे गिरवले

मोमिन यांनी लावण्या कलगीतुरा वगनाट्य पोवाडे नाट्यछटा आणि इतर विषयावरही लेखन केलं आहे वसंधरा महोत्सव हवामानातील बदल पर्यावरणातील जैव विविधता यासारख्या विषयांच्या अभ्यासाला आणि संवर्धनाला चालना मिळावी तसंच जनजागृती करणं या उद्देशानं पृण्यात उद्यापासून किर्लोस्कर वसंधरा महोत्सवाला सुरुवात होत आहे महोत्सवाअंतर्गत जैव विवीधते बाबत चर्चासत्र व्याख्यानं आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे लघपट समाजप्रबोधनपर लघुपट निर्माण करण्यासाठी पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना दोन लाख नव्याण्णव हजार रुपयांची देणगी देण्यासाठी वर्गीकरण करण्याला स्थायी समितीनं मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली खेळात यशस्वी होऊन नावलौकिक मिळविण्याचं स्वप्न पाहणारी मूलं आणि त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या पालकांच्या जीवनावर आधारीत हा लघ्पट आहे लघ्पटाचं लेखन दिग्दर्शन अभिनय संगीत आणि निर्मिती मनपा कर्मचारी करणार आहेत खेलो इंडिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल मंत्रालयात खेलो इंडिया स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या एपचे अनावरण करण्यात आल तसंच खेलो इंडिया स्पर्धेसाठी खास बनविण्यात आलेल्या टीव्हीसी आणि जिंगलचंही अनावरण यावेळी करण्यात आलं

हवामान राज्यात बहतांश ठिकाणी थंडीचा जोर असुन काही भागातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे बुलढाणा जिल्याचहत हळद आणि मका पिकांना या थंडीचा फटका बसला आहे